निर्मला सीतरामन यांचं प्रतिपादन

केली नसल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री दोन दिवसीय नागप्र दौऱ्यावर ब्लडाण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग मोकळा

चेन्नई इथं सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा डाव गडगडला अर्थमंत्री मंबई सरकारचा देशातल्या करदात्यांवर विश्वास असून त्यांना स्विधा देण्यासाठी सरकार काम करत आहे त्यामुळे करदात्याकडून आलेला प्रत्येक पैसा अधिक संपती निर्माण करण्यासाठी योग्यप्रकारे खर्च झाला पाहिजे अशी भूमिका केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी मांडली आहे मंंबईत केंद्रीय अर्थसंकल्प विशद करण्यासाठी मंंबई भाजपानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या अधिकाधिक परतावा मिळेल अशाच पद्धतीनं जनतेचा पैसा ग्ंतवला पाहिजे त्यासाठीच केंद्र सरकारनं निर्ग्तवण्कीकरणाचं स्पष्ट धोरण देशासमोर मांडलं आहे आजवरच्या प्रत्येक सरकारानं विविध सरकारी कंपन्यांच्या खासगीकरणाचा निर्णय घेतला आहे मात्र त्यात स्सूत्रता नव्हती मोदी सरकारनं प्रथमच यासंदर्भात सर्वकष धोरण मांडल आहे याप्ढे केवळ धोरणात्मक आणि सामरिक क्षेत्रातच सरकारी उद्योग असतील असं त्यांनी सांगितलं कोरोनाच्या प्राद्र्भावाम्ळे अर्थव्यवस्थेला झालेल्या न्कसानीतून बाहेर पडताना प्रगत देश अजूनही धडपडत आहेत त्याचवेळी भारतानं मात्र या संकटातून बाहेर पडत पून्हा उभं राहायचा मार्ग शोधला या सगळ्याचं श्रेय देशातल्या नागरिकांचं आहे असं त्या म्हणाल्या कोरोनाम्ळे अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम झाले तरी उत्पन्नाचा मार्ग म्हणून नागरिकांवर कोविडसंबंधी उपकराचा भार लादायचा विचार सरकारनं कधीच केला नाही असं त्यांनी स्पष्ट केलं

मेडिकल सीट्स स्द्धा वाढविल्या जात आहेत आज स्थानीय भाषेत नीटची परीक्षा देऊन मूलं आरामात परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात हे काम केंद्रसरकारन केलं आहे त्याच बरोबर गावापर्यंत आरोग्यसेवा कशी स्धारेल हे जेव्हा पाहिले तेव्हा आय्श्यमान भारत ही योजना सुरू केली असं प्रतिपादन केन्द्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं सिंध्द्र्ग जिल्ह्यात पडवे इथं नव्याने एस एस पी एम मेडिकल कॉलेजचं उदघाटन आज द्पारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने एकजूट होत कोरोनाचा सामना केला

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी म्ख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नारायण राणे यांनी देखील आपले विचार व्यक्त केले प्रकाश जावडेकर प्णे प्ण्यातल्या प्रादेशिक आऊटरीच ब्युरोनं सुरु केलेल्या कोरोना लसीकरण जनजागृती मोहिमेचा आज माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रारंभ झाला कोरोना लसीकरणासंदर्भातले गैरसमज द्र करण्यासाठी ही मोहीम आयोजित केली असल्याचं जावडेकर यांनी सांगितलं

दरम्यान यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे जागतिक पटलावर उदयाला येत असलेल्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पाचा एक योजनाबद्ध दस्तऐवज आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज प्ण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल राज्यांचे आरोग्य सचिव आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या व्यवस्थापकीय संचालकांसमवेत लसीकरणाबाबत द्रदृश्य प्रणालीदवारे आढावा बैठक घेतली त्या बैठकीत ही सूचना करण्यात आली प्रत्येक लसीकरण सत्रात सध्याच्या सरासरी संख्येपेक्षा अधिक व्यक्तींना लस देण्यास प्ष्कळ वाव असल्याचं राजेश भूषण यांनी यावेळी सांगितलं

राज्याचा अर्थसंकल्प अवघ्या पावणे दोन महिन्यावर येऊन ठेपला असताना यातील दीड लाख कोटी रुपये केवळ कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि निवृत्ती वेतनावर खर्च होत आहे अशा परिस्थितीत देखील राज्य सरकारने ग़ह वैद्यकीय शिक्षण सार्वजनिक आरोग्य खात्यांमध्ये कुठलीही खर्च कपात केलेली नाही असे राज्याचे उपम्ख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी येथे नागपूरातील प्रेस क्लबमधील मीट द प्रेस दरम्यान केल

मुद्रांक श्ल्क सवलतीमुळे ठाणे पिंपरी चिंचवड मुंबई यासारख्या उपनगरांमध्ये गृहखरेदीला चालना मिळाली परंत् केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये क्ठल्याही गोष्टीला चालना देण्याची गोष्ट दिसत नाही बांधकाम साहित्यातील सिमेंट तसेच स्टिलच्या किमती अवाढव्य वाढलेल्या असून त्याचा परिणाम रस्तेबांधणी ग़हनिर्माण क्षेत्रावर होत आहे पेट्रोल डिझेलची दरवाढ एकूणच महागाई वाढण्यास कारणीभूत झाली आहे असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं शेतकरी जे लाखोचे पोशिंदे आहेत त्यांना आपल्याच रास्त मागण्यासाठी अडवून ठेवणे केंद्र सरकारला शोभत नाही केंद्राने लागू केलेले कृषी कायदे हे आम्ही राज्यात लागू होऊ देणार नाही असेही अजित पवार यांनी स्पष्ट केलं प्ण्याच्या एल्गार परिषदे संदर्भातील वादाविषयी प्रश्न विचारला असता व्यक्तीच्या स्वातंत्र्याचा गैरफायदा जर कोणी घेत असेल तर त्यावर कडक कार्यवाही करण्यात येईल असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं अजित पवार हे नागप्रच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून उदया ते जिल्हा नियोजन निधी बाबत एक आढावा बैठक घेणार आहे

ब्लडाणा जिल्ह्यातील प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास आरोग्य विभागाने मान्यता दिली जाणार आहे बऱ्याच कालवधीपासून रखडलेल्या ब्लडाण्यातील या वैदयकीय महाविदयालय स्थापनेच्या प्रक्रियेतील महत्त्वपूर्ण पहिला टप्पा मार्गी लागला आहे

ब्लडाणा जिल्ह्याच्या शासकीय वैदयकीय महाविदयालय मंज्रीच्या स्वाक्षऱ्या झाल्या असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे

लोकांची घरे निर्माण होत असताना वीट भट्टीत काम करणाऱ्या कामगारांच्या हातून बनलेली विट बांधकामासाठी प्रथमतः उपयोगात येते अशा या वीटभट्टी कामगारांना शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांची कामगार कल्याण मंडळात नोंदणी होणे आवश्यक आहे कामगार राज्यमंत्री विटभट्टी कामगारांच्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून वीटभट्टी कामगारांची नोंदणी करुन त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल

सहस्त्रचंद्रदर्शन नागपूर नागप्रातील प्रसिदध साहित्यिक वसंत चिंचाळकर यांनी कथा प्रवास वर्णन निबंध ललित लेखांद्वारे साहित्याला एक अनोखी देणगी दिली असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ

चिंचाळकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन कृतज्ञता सोहळा प्रसंगी महाराष्ट्रचे टाइम्सचे निवासी संपादक श्रीपाद अपराजित सामाजिक विचारवंत संजय शेंडे यांची समयोचित भाषणे झाली मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन चिंचाळकर यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला

भारताच्या वतीनं जसप्रित ब्मराह आणि आर

त्यानंतर पहिल्या डावासाठी मैदानात उतरलेल्या भारताची फलंदाजी मात्र गडगडली

मात्र चेतश्वर प्जारा याच्या संयमी तर ऋषभ पंतच्या आक्रमक अर्धशतकी खेळीनं भारताचा डाव सावरला